या राज्यांमधे आता सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत राजस्थानात सरकार स्थापन करण्याची तयारी कॉंप्रेसनं केली असून पक्षाच्या नवनिवांचित सदस्यांची बैठक आज जयपूरमधे होत आहे या बैठकीत सरकार स्थापनेबाबत तसंच विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीबाबत चर्चा होईल तेलंगणात नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी टीआरएसच्या नवनिवांचित सदस्यांची वैठक आज हैदराबादमधे होत आहे पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय राजकारणात आपला पक्ष महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले मिझोराममधे मिझो नॅशनल फ्रंटचे अध्यक्ष जोरमथांगा यांनी काल संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकारस्थापनेचा दावा केला बँकांची कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यापणाचं भारतीय स्टेट बँकेनं स्वागत केलं आहे मल्ल्याच्या प्रत्यापणामुळे बँकेच्या नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या वसुलीला वेग येईल असं बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटलं आहे कर्ज फेडण्याबद्दल मल्ल्याकडून बँकेला अद्याप एकही अधिकृत पत्र मिळालेलं नाही असंही त्यांनी नमूद केलं दरम्यान विजय मल्ल्या याला फरार घोषित करण्यासाठीची सक्तवसुली संचालनालयाची याचिका फेटाळून लावावी अशी विनंती मल्ल्याच्या वकिलानं मुंबईतल्या विशेष न्यायालयाला केली आहे